सरकार नवीन योजना बनवण्याबरोबरच त्या पूर्ण करण्यालाही प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आग्रा मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या सहा वर्षात देशात मेट्रोचं जाळं वेगानं विस्तारलं आहे

पर्यटकांचं आकर्षण असणारा ताजमहाल आग्र्याचा किल्ला सिकंदरा रेल्वे स्थानक आणि बसस्थानक यांना ही मेट्रो जोडणार आहे

चार महत्त्वाची रेल्वे स्थानक बस स्थानक महाविद्यालये शाळा कार्यालय मॉल्स निवासी भाग अशा सर्व ठिकाणी सहजपणे पोहोचण्यासाठी पर्यावरणपूरक आरामदायी वाहतूक सुविधा या मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे अटक दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज शकरपूर भागातून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे यातील दोन दहशतवादी पंजाबचे तर तीन जण काश्मीरचे आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांच्याकडून हत्यारं आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत

त्यामुळे कोविड लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा देशानं पार केला आहे

कोविड लस सीरम ऑक्सफर्डच्या कोविशील्ड लसीचं भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटनं लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी आज भारतीय औषध नियामक महासंचालकांकडे अर्ज केला लशीच्या परवानगीसाठी अर्ज करणारी सीरम ही देशातली पहिली कंपनी ठरली आहे

सध्या या स्वयंसेवकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे हैदराबादच्या डॉ रेड्डी प्रयोगशाळेत ही लस बनवण्यात आली आहे आयष मंत्रालय आयुष मंत्रालय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना करणार असून ही परिषद आयुष उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करेल वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला उत्तम दर्जा आणि कमी किंमत या द्वारे आयुष उत्पादनं निर्यातक्षम व्हावीत या साठी आयुष मंत्रालय प्रयत्न करणार आहे

सैन्यदलं आणि त्यांचे कुटुंबिय यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे देशाला सैनिकांच्या निस्वार्थ त्याग आणि सेवेचा अभिमान आहे असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकानं पुढे यावं असं आपल्या ध्वजदिनानिमित्तच्या संदेशात म्हटलं आहे केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ध्वजदिन निधीसाठी योगदान देण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे

जम्म काश्मीर निवडणक जम्म् आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत जम्मू आणि उधमपूरमध्ये काश्मीरी स्थलांतरितांसाठी विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे

मतदान सुरळीत पार पडण्यासाठी तसंच कोविड नियमांच्या पालनासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे शस्त्रसाठा महाराष्ट्रातील धुळे इथं पोलिसांनी काल मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त केला

या प्रकरणी दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे मालेगावातून हा शस्त्र साठा धुळ्यात अवैध विक्रीसाठी आणला गेला होता अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचं सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांनी सांगितलं